संसद भवन परिसरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आदरांजली वाहिली मुंबईत चैत्यभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला आहे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी चैत्यभूमी इथं डॉ बाबासाहेबां आंबेडकर यांना अभिवादन केलं राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती तर्फे पंडित रोणू मझूमदार उस्ताद शाकीर खानपंडित मुकेश जाधव या शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत भीमांजली या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली उद्योग सचिव डॉ हर्षवर्धन कांबळे यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी इथं आलेल्या अनुयायांसाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेवर लावलेले निर्बंध उठवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयालानं फेटाळून लावला रिजव्ह बँकेविरोघात केलेले आरोप निराधार आहेत असं म्हणत न्यायालयानं हा अर्ज फेटाळला रिजर्व्ह बँकेनं योग्य ते पाऊल उचललं आहे असं न्यायमूर्ती एस

धर्माधिकारी आणि आर

छागला यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं पक्षपात होणार नाही याची काळजी बँकेनं घेतली आहे असंही न्यायालयानं नमूद केलं हैदराबाद मधे झालेल्या दिशा बलात्कार प्रकरणी अटकेत असलेले चारही आरोपी हैदराबाद जवळच्या चतनपल्ली क्षें पोलिस एन्काऊंटरमधे मारले गेले पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार हे चारही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते त्यांना शिवारा दिल्यानंतरही ते पळून जात होते त्यामुळे नाईलाजास्तव या चारही आरोपींवर गोळीबार करावा लागला आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरिक्षक यांची तीन दिवसीय परिषद आजपासून सुरू होत आहे पुण्यातल्या भारतीय वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधन संस्थेत होत असलेल्या या परिषदेचं उद्घाटन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह करतील तर समारोपाच्या सत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिषदेला संबोधित करणार आहेत तंत्रज्ञान स्नेही तपास यंत्रणा आणि पोलिसिंग तसंच विज्ञानाधरित न्यायवैदयकावर आधारित तपास हा या परिषदेचा विषय आहे

भारत्तोलन जलतरण नेमबाजी तायक्वान्डो या क्रीडा प्रकारात भरतानं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे